लोकसभेत कामकाज सुरु होताच अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या टप्प्यात झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला

सदस्यांनी आपल्या क्षेत्राच्या कामाइतकंच देशहितालाही प्राधान्य द्यावं असं त्या म्हणाल्या राष्ट्रहीताचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी हे सदन असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं सदनाचं कामकाज वारंवार बाधित झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली राज्यसभेतही सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज सुरळीत न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली

दोन्ही सदनात काही महत्वाची विधेयकही प्रलंबित आहेत

आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली न्यायालयानं याप्रकरणी सलमानला दोषी ठरवत पाच वर्षे तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा काल सुनावली त्यानंतर सलमानच्या वकिलांनी कालच जामीनसाठी अर्ज दाखल केला होता

ही मुदत काल संपणार होती

ट्रायचे अध्यक्ष आर

शर्मा यांनी काल द्रसंचार मंत्री मनोज सिन्हा यांच्याकडे या पथदर्शी प्रकल्पाचा अहवाल सादर केला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली असल्याचं शर्मा यांनी सांगितलं मुंबईत आज सकाळी एका तीन मजली इमारतीला आग लागली दक्षिण मुंबईतल्या निवासी तसंच व्यापारी गाळे असलेल्या या इमारतीच्या दुसऱ्या तसंच तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती रात्री दीड वाजेच्या सुमारास मिळाली त्या नंतर इमारतीत गॅस सिलिंडरचे तीन स्फोट झाल्यानं इमारतीचा काही भाग कोसळल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे अग्निशामक दलाचे चौदा बंब आणि दहा टँकरच्या सहाय्यानं ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत इमारतीतून आठ जणांना सुखरुप वाचवण्यात आलं असून सुदैवानं जीवित हानी झालेली नाही

या नवीन अर्जामधे नोकरदार वर्गानं आपल्या वेतनाची विभागणी दाखवायची आहे तर व्यापारी वर्गाला वस्तू आणि सेवा कर जीएसटी क्रमांक आणि वार्षिक उलाढाल दाखवावी लागेल मात्र आयकर विवरणपत्र दाखल करण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कोणताही बदल करण्यात आला नाही काही करदाते वगळता सर्व सात आयकर विवरणपत्रं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून भरायची आहेत नवीन आयकर विवरणपत्रं आयकर विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत

या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या एक हजार तीनशे बारा उमेदवारांपैकी एक हजार दोनशे सत्तावन्न उमेदवार हजर राहिले कुठलाही अनुचित प्रकार न घडता ही परीक्षा शांततेत पार पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला हॉकी च्या अ गटात भारतानं मलेशियाचा चार एक नं पराभव केला

तर प्रुषांच्या गटात दीपक लाथरनं एकोणसत्तर वजनी गटात कांस्यपदक पटकावलं

तर बँडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अ गटात भारत आणि स्कॉटलँड यांच्यात लढत होईल या गटात भारतानं आतापर्यंत श्रीलंका आणि पाकिस्तानवर विजय मिळवला आहे